गुजरात मधल्या केवाडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारंभात ते काल बोलत होते भारतानं दहशतवादविरोधी लढ्यात अनेक निष्पाप जीव गमावले असून पुलवामा सारख्या घटनेचं राजकारण न करता देश हितालाच प्राधान्य द्यायला हवं असं ते म्हणाले या हल्ल्यावर विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर उघड झाल्याचं पंतप्रधान म्हणाले देशातले शेतकरी कष्टकरी आणि गरिबांच्या कल्याणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार काम करत असून संरक्षण क्षेत्रातही भारत स्वावलंबी बनत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं

पंतप्रधानांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्तळ्याला प्ष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित असलेल्या अर्ध सैनिक दलाच्या जवान अधिकारी आणि नागरिकांना एकतेची शपथ दिली तसंच विविध सुरक्षा दलांच्या जवानांचं पथसंचलन यावेळी झालं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांनीही नवी दिल्ली इथल्या पटेल चौकातल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला प्रष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्ण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केलं

परभणी महानगरपालिकेच्या वतीनं सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं विभागात सर्वत्र सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं तसंच एकतेची शपथ घेण्यात आली

तसं पत्र त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पिय़्ष गोयल यांना पाठवलं आहे केंद्र शासनानं आता बाजार समितीतल्या कांदा खरेदीच्या दिनांकापासून ग्रेडींग पॅकेजिंगसाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे हा कालावधीही खूप कमी असून तो सात दिवसांचा करावा असंही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटल आहे रब्बी कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे देशातलं अग्रगण्य राज्य असून एकूण उत्पादनाच्या एक तृतियांश उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं

बटाट्यांच्या वाढत्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार आवश्यक पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले

सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या प्रण्यतिथीनिमित्त वर्धा मधल्या सेवाग्राम आश्रमसमोर या आंदोलनाची सुरुवात झाली यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महात्माजींनी आम्हाला न्याय मागण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला त्याच मागोनं आम्ही जात असून सर्वधर्मसमभावाची प्रार्थना करून हे आंदोलन करत असल्याचं सांगितलं नांदेड इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतुत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला तसंच नवा मोंढा ते महात्मा गांधी प्तळ्यापर्यंत ट्रॅक्टर मार्च काढण्यात आला उस्मानाबादमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं परभणी जिल्हा आणि शहर काँग्रेसच्या वतीनंही आंदोलन करण्यात आलं शेतकरी आणि कामगारविरोधी भूमिका घेत कायदे केले जात असल्याबद्दल यावेळी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला लातूर इथंही काँग्रेस भवनासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं यासोबतच राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयीही काँग्रेस नेते पदाधिकारी यांनी सत्याग्रह करून शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांना विरोध व्यक्त केला

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात एक रकमी रास्त आणि किफायतशीर दर एफआरपी देण्याची तयारी साखर कारखानदारांनी दर्शवली आहे ऊस दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी सहकारी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची काल कोल्हापूरमध्ये संयुक्त बैठक झाली शुगर एक्टनुसार उसाचा एक रकमी रास्त आणि किफायतशीर दर एफआरपी देण्याचं ठोस आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं

त्यामुळे येत्या उद्या होणाऱ्या ऊस परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा जालंदर पाटील यांनी सांगितलं दरम्यान बीड जिल्ह्यातले अनेक उसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरात ऊसतोडणीसाठी जाऊ लागले आहेत

रामराव महाराज यांचं परवा मध्यरात्री मुंबईत खाजगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर आज पोहरादेवी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दःख व्यक्त केलं आहे रामराव महाराज यांनी समाजाची केलेली सेवा आणि त्यांच आध्यात्मिक ज्ञान कधीही विसरता येणार नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे तर डॉ रामराव महाराज यांनी संत सेवालाल महाराज यांचा वारसा चालवताना समाजातल्या अनिष्ट प्रथांवर नेहमीच प्रहार केला आणि जनजागृतीचं मोठं कार्य केलं त्यांच्या निधनानं संपूर्ण समाजाचं मोठं नुकसान झालं आहे असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे

त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून स्वावलंबी बनवलं होतं पुणे इथल्या सर्वांगीण ग्राम विकास संस्थेचं कामही ते करत होते दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातले विलासअप्पा पाटील यांचंही काल निधन झालं पाटील भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष तसंच लोणी गावचे माजी सरपंच होते

भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी काल ही माहिती दिली या यादीतून परभणी तालुक्यातल्या आसोला कारेगाव टाकळी कुंभकर्ण नांदापूर साडेगाव मिर्झापूर वाडी दमई तट्ट जवळा ताड लिंबला पांढरी पोरजवळा पाथरा ब्रह्मपुरी ब्राह्मणगाव पारवा कौडगाव आणि जांब या गावांना वगळण्यात आलं होतं आता या गावांचा सर्वेक्षण यादीत समावेश करण्यात आला आहे

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं आयोजित आत्मनिर्भर भारत अभियान समारोप प्रसंगी ते काल बोलत होते केंद्रामार्फत राबवली जाणारी आत्मनिर्भर भारत ही योजना लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक पात्र लाभार्थी पर्यंत पोहोचवून त्यांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळेल यासाठी शासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत अशा सूचनाही बनसोडे यांनी यावेळी दिल्या

समितीच्या वतीनं काल जिल्हा प्रशासनाला मागणीचं निवेदन देण्यात आलं